ज्योतिरादित्य सिंदिया यांनी काँप्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याप्रकरणात भाजपाचा काहीही संबंध नाही असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे ते संसद भवन परिसरात बातमीदारांशी बोलत होते दिल्लीतल्या हिंसाचाराबाबत संसदेत चर्चा करायला सरकार तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काँप्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशातल्या राजकीय उलथापाथीनंतर घोडेबाजार टाळण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांना सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आलं आहे भाजपाच्या आमदारांना हरियाणातल्या गुरुप्राम क्रे तर काँग्रेसच्या आमदारांना जयपूरमधे ठेवण्यात आलं आहे

त्याचबरोबर काँप्रेसनं बंडखोर आमदारांबरोबर चर्चा करण्यासाठी साजन सिंग वर्मा आणि गोविंद सिंग या दोन नेत्यांना बंगळुरु धिं पाठवलं आहे आपलं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विधास मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे दरम्यान भाजपा आमदार काल रात्री गुरुप्रामला पोहोचले असून काल दिवसभर दिल्ली आणि भोपाळमधे बैठकांचं सत्र सुरु होत

याबाबतीत आपण नियमानुसार निर्णय घेऊ असं प्रजापतींनी त्यांना सांगितलं राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार सुरक्षित असून मध्यप्रदेश विषाणूचा सरकारला संसर्ग होणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे मध्य प्रदेशातल्या घटनांचा राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले राज्यात शंभर दिवसांपूर्वी एक बायपास शस्त्रक्रिया करुन महाराष्ट्राला वाचवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं ते मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर येस बँक पेचप्रसंगाबाबत आंदोलन केलं या बँकेनं देशातल्या मोठ्या उद्योग समूहांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचा आरोप त्यांनी केला ही बँक धोक्यात आणणाऱ्या लोकांच्या माहितीची नोंद करावी अशी मागणीही त्यांनी केली कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात येत असून राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचं आश्वासन केंद्रसरकारनं दिलं आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी यासंदर्भात काल दिल्ली हरयाणा केरळ तेलंगण कर्नाटक राजस्थान महाराष्ट्र पंजाब तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचे आरोग्यमंत्री तसंच लडाख आणि जम्मू कश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांशी चर्चा केली आणि त्यानंतर रुग्णांची स्थिती तसंच एकूण परिस्थितीवर देखरेख ठेवण्याचं आवाहन केलं

केरळमधले सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि सातवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत वैद्यकीय क्षेत्रातील महाविद्यालय वगळता अन्य सर्व महाविद्यालयं महिन्याभरासाठी बंद ठेवण्यात आली आहेत

दोन दिवसांपूर्वी दोन बाधित रुग्ण आढळून आले होते काल या रुग्णांची मुलगी मुंबई पुणे प्रवासादरम्यानचा त्यांचा टॅक्सी चालक आणि त्यांच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीला या विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे दरम्यान दुबईला या दाम्पत्याबरोबर गेलेल्या चाळीस जणांच्या गटाची माहिती गोळा केली जात आहे हे चाळीसजण राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधले आहेत तपासणी बंधनकारक करण्यात आलेल्या देशांच्या यादीमधे सुरुवातीला दुबईचा समावेश नसल्यामुळे तिथून परत येणा या लोकांची मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली नव्हती

यापैकी पाचजणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सिद्ध झालं आहे यापैकी बारा जणांना पुण्यातल्या नायडू रुग्णालयात तर अन्य तिघांना मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं आरोग्य विभागानं जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे पश्चिम बंगालमधल्या काल आणखी चार संशयित कोरोना बाधित रुग्णांना बलियाघाट रुग्णालयात दाखल करण्यात आलं यापैकी तिघजण डेलीहून कोलकाता विमानतळावर उतरले होते तर अन्य एकजण विमानतळावरचा कर्मचारी आहे राज्यात अद्याप कुणालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचं सिद्ध झालेलं नाही असं आरोग्य विभागाच्या अधिका यांनी सांगितलं

जगभरात पसरत असलेल्या कोरोना संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जम्मू कश्मीरचं विभागीय प्रशासन सज्ज झालं आहे विभागीय प्रशासनानं खोऱ्यातील सर्व आंगणवाडी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे श्रीनगर विमानतळावर आलेल्या प्रवाशांच स्कॅनिंग करण्यात येत असून अशाच प्रकारची व्यवस्था रेल्वे स्थानकांवर केली आहे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्भूमीवर केंद्र सरकारनं आठ देशातल्या नागरिकांचे व्हिसा आणि ई व्हिसा रद्द केले आहेत फ्रान्स जर्मनी स्पेन चीन तेली ज्ञाण दक्षिण कोरिया आणि जपान या देशांचे व्हिसा रद्द केल्याचं जारी केलेल्या प्रवास सूचनेत म्हटलं आहे

या देशांमधून आलेल्या भारतीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसचं आवश्यक ती दक्षता घ्यावी असंही या सूवनेत म्हटलं आहे सध्या जगातल्या शंभर देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचंही या सूचनेत म्हटलं आहे चीन हाँगकाँग दक्षिण कोरीया जपान ईटली थायलंड सिंगापोर ज्ञान मलेशिया फ्रान्स स्पेन आणि जर्मनी मधून या आलेल्या प्रवाशांना त्यांच्या भारतातल्या आगमनाच्या तारखेपासून चौदा दिवसाच्या विलगीकरण आणि तपासणी प्रक्रियेतून जावं लागणार आहे स्टेट बँक ऑफ डियानं लॉकरच्या भाड्यात वाढ केली आहे

छोट्या शहरांमध्ये छोट्या आकाराच्या लॉकरची सुविधा घेण्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागतील

या शुल्कावर जीएसटी अतिरिक्त भरावा लागेल

कृष्णन याचा सामना जॉर्डनच्या ऐशात हूसेन याच्या बरोबर तर सिमरनजीत कौर हिचा सामना दक्षिण कोरियाच्या ओह ये ओन जी हिच्याबरोबर होणार आहे या बरोबरच मेरी कोम अमीत पंघाल लवलीना बोरगोहन पुजा रानी आशिष कुमार आणि सतीश कुमार यांना आपापल्या वजनी गटात कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे या आठही मुष्ठीयोद्ध्यांनी ऑलिंपिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे